ही आग सव्वा चारच्या सुमारास आटोक्यात आली

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे बीसीजी लस तयार करण्याचं काम ज्या इमारतीमध्ये होतं तिथे आग लागली होती कोविशिल्ड लस ज्या इमारतीत तयार होते ती इमारत सुरक्षित आहे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात नेण्याऐवजी त्यांच्यावर संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणीच योग्य उपचार व्हावेत यासाठी सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज प्ण्यात दिली

आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीनं आयोजित केलेल्या ऑनलाईन जागतिक आरोग्य परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या तुलनेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे हा कल असाच राहिल्यास लवकरच आम्ही जिल्ह्यातील आमचं उद्दिष्ट पूर्ण करू असा विश्वास ग्रामीण आरोग्य यंत्रणेनं व्यक्त केला आहे

प्णे शहरातील प्रमुख एस टी बस स्थानकांवर बसवण्यात आलेल्या स्क्रीनवरून लवकरच प्रवाशांना येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे

टी स्थानकावरील गाड्यांबद्दलच्या घोषणाही बंद होतील येत्या आठवडाभरात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं एस टी च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आकाशवाणीला सांगितलं कोरोना टाळेबंदी काळातील वीजबिलांच्या थकबाकीवरून राज्यभरात आंदोलन सुरू असतानाच आता महावितरणच्या प्णे विभागानं थकबाकीदार ग्राहकांचा वीज प्रवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे

मात्र महावितरणने सर्वसामान्य ग्राहकांच्या आधी मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करावी अशी मागणी विविध संघटनांतर्फे होत आहे

महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पाच्या डिझाइनसाठी संकल्पचित्र तयार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे ही कामे सल्लागारांकडून करून घेतली जातात असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले पिंपरी चिंचवड महापालिकेत साहाय्यक आयुक्त पदावर सुषमा शिंदे रुज् झाल्या आहेत शिंदे यांच्याकडे पालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे पालिकेचे आय़क्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले शिंदे या कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी पदावर कार्यरत होत्या प्णे शहरात अतिक्रमण विभागाच्या वतीने याप्ढे कारवाई करताना संबंधित व्यावसायिकाच्या स्टॉल हातगाडी अथवा पथारीवरील मालाचे छायाचित्रण केले जाईल आणि हेच प्रावे पंचनाम्यासाठी वापरण्यात येतील अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली

चिं शेजवलकर आणि प्रा शरू रांगणेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या वतीने शोकसभेचं आयोजन करण्यात आले होते मॅनेजमेंट गुरू म्हणून या दोघांची ख्याती कायम राहील तसेच या दोघांनी मागे ठेवलेला ज्ञानसंग्रह भावी पिढयांनाही मार्गदर्शन देत राहील अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत